भाजपच्या उपमहापौर सरस्वती शेंडगे यांनी राजीनामा दिल्यानं हे पद रिक्त आहे महापालिका निवडणुकांच्या तोंडावर भाजपकडून मित्रपक्ष आरपीआयला हे पद देण्याचा निर्णय घेतला आहे मिळकत कर मिळकत करातील वाढ सर्वसाधारण सभेने फेटाळल्यानंतर महापालिका प्रशासनानं आता कराची आकारणी करण्यासाठी निश्चित केलेल्या वाजवी भाड्याच्या दरात सरसकट पाच टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे येत्या एक एप्रिलपासून त्यांची अंमलबजावणी करणार आहे त्यामुळे एप्रिलनंतर नव्याने कर आकारणी होणाऱ्या सदनिकांच्या मिळकतकरात वाढ होणार आहे

राज्य सरकारच्या आदेशानंतर बहुतांश रुग्णालयांनी खाटा उपलब्ध करून दिल्या मात्र ज्यांनी अद्यापही दिल्या नाहीत त्या रुग्णालयांना हे आदेश देण्यात आले आहेत

या समितीमध्ये राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्थेच्या डॉ वर्षा पोतदार बी

वैद्यकीय महाविद्यालयाचे डॉ राजेश कार्यकर्ते आयसरचे डॉ अंजन बॅनर्जी नारी च्या डॉ वंदना सक्सेना आणि प्णे महापालिकेचे डॉ विवेकानंद जाधव यांचा समावेश करण्यात आला आहे ही समिती प्रयोगशाळांचा दर्जा आणि मानक कार्यप्रणाली तपासणार आहे

बालभारती भागयश्री अमृता बालभारतीच्या वतीने प्रकाशित होणाऱ्या किशोर मासिकाच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त किशोर गोष्टी दर शनिवारी एक गोष्ट या अभिनव उपक्रमाला आजपासून स्रुवात झाली या उपक्रमाअंतर्गत छोट्या दोस्तांसाठी पन्नास आठवडे वेगवेगळ्या गोष्टी सादर केल्या जाणार आहेत

सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीत गोष्ट सांगणारे आजी आजोबा हे चित्र जरा कमी बघायला मिळत त्यामुळे गोष्ट सांगणाऱ्या आजी आजोबांची भूमिका किशोर मासिक बजावत असल्याची भावना बालभारतीचे संचालक दिनकर पाटील यांनी आकाशवाणीशी बोलताना व्यक्त केली टेनिस महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटनेच्या वतीने पुण्यात सुरू असलेल्या आयटीएफ डब्लूटीटी करंडक पुरुष टेनिस स्पर्धेच्या एकेरी उपांत्य फेरीत अमेरिकेच्या ऑलिव्हर क्रॉफर्ड आणि झेन खान यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करून अंतिम प्रवेश केला

हवामान पुणे आणि परिसरात आज आकाश मुख्यतः निरभ्र होतं

उद्याही यात फारसा बदल होणार नाही असा पुणे वेधशाळेचा अंदाज आहे तर हा होता आजचा पुणे व्त्तांत

कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी मास्क वापरा स्वच्छता पाळा मान करणार आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत रहा आकाशवाणी नमस्कार